उपमूख्यमंत्री आणि पुण्याचे संपर्क मंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत उद्या कोरोना आढावा बैठक होत असून त्यात पूण्याबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे पूण्यात टाळेबंदी करण्यास अनेकांनी विरोध दर्शवला असून त्याऐवजी सार्वत्रिक लसीकरणावर भर तसंच गर्दी टाळण्यासाठीच्या अन्य उपायांचा अवलंब करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न सुरु झाले आहेत

पालिकेचा आरोग्य विभाग आणि वाय सी एम रुग्णालयाच्या प्रशासनानं या औषधाची मागणी केली होती

पाणीपरवठा पुणे शहराच्या सर्व भागात आवश्यक तेवढा पाणीपुरवठा व्हावा यासाठी प्रशासनानं प्रयत्न करावेत असे आदेश महापालिकेचे सभागृह नेते गणेश बिडकर यांनी दिले

गेल्या काही महिन्यांपासून इंदिरानगर धनकवडी पर्वतीगाव कसबा पेठ खडकी या परिसरातील अनेक भागांमध्ये पाण्याची समस्या भेडसावत आहे पाणीपुरवठा विभागाच्या अधिकांऱ्याकडे यासाठी अनेकदा पाठपुरावा करूनदेखील केवळ दुर्लक्ष केलं जात असल्याची तक्रार भारतीय जनता पक्षाच्या सभासदांनी केली एनए करवसली पूर्णे शहरात गृहरचना संस्थाकडून अकृषिक करवसुलीची बळजबरी करु नये तसंच या करवसुली बाबत पारदर्शकता असावी अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे हवामान पूणे आणि परिसरात आज आकाश मुख्यतः निरभ्र होतं

संध्याकाळनंतर आकाश अंशतः ढगाळ राहणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे तर हा होता आजचा पूणे वृत्तांत

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार